सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येणारा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे याबद्दल अधिक माहिती देताना पुण्याचे संपर्क मंत्री गिरीश बाप म्हणाले दोन मेट्रोंचं काम ऑलरेडी प्रगतीपथावर आहे

गर्दीच्या वेळेत वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन हजारो मनुष्य तास रस्त्यावरच वाया जात असतात या मेट्रो मार्गामुळ या आणि अशा प्रकारच्या सर्व समस्यावर मात करता येईल अशी अपेक्षा आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी श्रद्वा वार्डेसह मनोज क्षीरसागर पुणे पंतप्रधान मंबई ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथं ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रोच्या पाचव्या आणि दहिसर मीरा भाईदर या नवव्या मार्गाची पायाभरणी आज पतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे

राफेल राफेल विमान खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकालही काँग्रेस पक्षाला आणि गांधी परिवाराला मान्य नसावा ही बाब अशोभनीय आहे असं संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी म्हालिं आहे त्या काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार पुनम महाजन म्हणाल्या की बोफोर्स घो ाळ्याचा कलंक मि बेण्यासाठीच राहल गाधी पतप्रधानावर खो आरोप करत आहेत संसद राफेलसह इतर मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल पाचव्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राफेल प्रकरणी चौकशीसाठी सयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी कॉंग्रेस सदस्यांनी केली तर या प्रकरणी कॉंग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपा सदस्यांनी केला याच गोंधळात लोकसभेत तृतीय पंथीयांच्या हक्कांचं संरक्षण करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं तसंच मूस्लीम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक सभागृहात सादर करण्यात आलं राज्यसभेतही कावेरी पाणी वा विच्या मुद्द्यावरून अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं शपथविधी मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँप्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी काल पद आणि गोपनियतेची शपथ घेतली राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांनी तर छत्तीसगढमध्ये भूपेश बघेल यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली याप्रसंगी काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते मख्यमंत्री सोलापर राज्यात यंदा दृष्काळी परिस्थिती असून शेतकरी आणि त्याच्या पशूधनला दिलासा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ताकद मिळावी असा आशीर्वाद पांडरंगाकडे मागितला असल्याचं प्रतिपादन मृख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं पंढरपुरातील श्री विड्डल रुक्मिणी भक्त निवास वास्तूचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते पंढरप्रमध्ये संत विद्यापीठ स्काय वॉक तिरूपती बालाजीच्या धर्तीवर दर्शनबारी यासह नामसंकीर्तन सभागृह या प्रकल्पांना राज्य शासनानं मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं नमामि चंद्रभागा या प्रकल्पाच्या माध्यमातून भीमा नदीच्या उगमापासून जल शुद्धीकरण केलं जात आहे असंही ते म्हणाले सोलापूर इथं काल झालेल्या अखिल भारतीय वडार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यालाही मृख्यमंत्री उपस्थित होते विधाते आयोगाच्या माध्यमातून राज्यातील वडार समाजाला अनुसूचित जाती जमातीच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भात लवकरच राज्य सरकार निर्णय घेईल असं आधासन त्यांनी या वेळी दिलं

ब्लड ऑन कॉल पालघर जिल्ह्यात आणि अमरावती तसंच नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ब्लड ऑन कॉल ही योजना विशेष बाब म्हणून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी काल मुंबईत सांगितलं दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते जव्हार ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढीचं उद्दा ज्ञ करण्यात आलं आदिवासी भागातील मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर रक्त उपलब्ध होणं गरजेचं असल्यानं या योजनेचा आदिवासी भागात मोठा लाभ होणार आहे

एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात एक विका रक्त उपलब्ध असण आवश्यक असून महाराष्ट्राचं रक्तसंकलन हे लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले मख्यमंत्री संवाद शासनाच्या विविध योजना गरजूपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोक संवाद साधून जाणून घेणार आहेत

अभियान रेशीम विभागानं गाव पातळीवर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना रेशीम व्यवसाय करण्यास प्रवृत्त करावं असे निर्देश वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले आहे राज्यात कालपासून सुरू झालेल्या महारेशीम अभियानाचा जिल्हास्तरीय श्भारंभ खोतकर यांच्या हस्ते जालना जिल्हा परिषदेत झाला त्यावेळी ते बोलत होते

तर वाशिम जिल्ह्यातही कालपासून या अभियानाला सुरूवात झाली जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण यांनी या संदर्भातल्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविला

दारिद्रय रेषेखालील कुट्रांचं जीवनमान उंचविण्यासाठी आणि त्यांना रोजगाराचं साधन उपलब्ध व्हावं याकरिता स्वयंसहाय्यता गानी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा या महोत्सवाचा उद्येश आहे पुरस्कार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातील अजंदे आणि शिंदखेडा तालुक्यातल्या परसामळ या दोन गावांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या दोन्ही गावांनी जिल्हास्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा प्रस्कार प क्रिावला आहे

मुंबईतील अंधेरी इथल्या इ

आय सी

मुरुड अकोला पारीजवळ चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुद्धियानं ती पुलावरून खाली पडली

हवामान राज्यात सध्या सर्वत्र हवामानात घ झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे

राज्यातल्या काही प्रमुख शहरांमध्ये काल किमान तापमान असं होतं

उद्या सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पणे वेधशाळेनं वर्तवली आहे